मुख्यमंत्री कार्यालयानं मंत्र्यांनुसार खातेवाटपाची यादी द्विटरवरून जाहीर केली आहे या यादीनुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सामान्य प्रशासन माहिती तंत्रज्ञान माहिती आणि जनसंपर्क विधी आणि न्याय तसंच इतर कोणत्याही मंत्र्यांना नेमून न दिलेले विषय आणि खात्यांची जबाबदारी राहणार आहे अजित पवार यांच्याकडे उपम्ख्यमंत्री पदासह अर्थ आणि नियोजन खातं सुभाष देसाई यांच्याकडे उद्योग खनिकर्म मराठी भाषा छगन भुजबळ अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण दिलीप वळसे पाटील कामगार राज्य उत्पादन श्ल्क तर जयंत पाटील यांच्याकडे जलसंपदा आणि लाभक्षेत्र विकास खात्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे इतर मंत्र्यांपैकी नवाब मलिक अल्पसंख्याक विकास औकाफ कौशल्य विकास आणि उद्योजकता अनिल देशमुख गृह बाळासाहेब थोरात महसूल राजेंद्र शिंगणे अन्न आणि औषध प्रशासन हसन मुश्रीफ ग्राम विकास नितीन राऊत उर्जा वर्षा गायकवाड शालेय शिक्षण जितेंद्र आव्हाड ग्रहनिर्माण एकनाथ शिंदे नगर विकास सार्वजनिक बांधकाम सार्वजनिक उपक्रम सुनिल केदार पश्संवर्धन द्ग्ध व्यवसाय विकास क्रीडा आणि युवक कल्याण विजय वडेट्टीवार यांच्याकडे इतर मागासवर्ग सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्ग विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण खार जमिनी विकास भूकंप प्नर्वसन ही खाती देण्यात आली आहेत उदय सामंत यांच्याकडे उच्च आणि तंत्र शिक्षण दादा भुसे कृषि माजी सैनिक कल्याण संजय राठोड वने आपत्ती व्यवस्थापन मदत आणि पुनर्वसन गुलाबराव पाटील पाणी पुरवठा आणि स्वच्छता के

पाडवी आदिवासी विकास बाळासाहेब पाटील सहकार पणन अनिल परब परिवहन संसदीय कार्य अस्लम रमजान अली शेख वस्त्रोद्योग मत्स्य व्यवसाय बंदरे विकास यशोमती ठाकूर महिला आणि बालविकास शंकराराव गडाख मृदा आणि जलसंधारण तर आदित्य ठाकरे यांच्याकडे पर्यटन पर्यावरण राजशिष्टाचार ही खाती देण्यात आली आहेत राज्यमंत्र्यांपैकी सतेज पाटील यांना ग्रह शहरी भाग ग्रहनिर्माण परिवहन माहिती तंत्रज्ञान संसदीय कार्य माजी सैनिक कल्याण शंभुराज देसाई गृह ग्रामीण वित्त नियोजन राज्य उत्पादन श्ल्क कौशल्य विकास आणि उद्योजकता पणन बच्चू कडू जलसंपदा आणि लाभक्षेत्र विकास शालेय शिक्षण महिला आणि बालविकास इतर मागासवर्ग सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्ग विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण कामगार दत्तात्रय भरणे यांच्याकडे सार्वजनिक उपक्रम वगळून सार्वजनिक बांधकाम मृदा आणि जलसंधारण वने पश्संवर्धन दग्धव्यवसाय विकास आणि मत्स्यव्यवसाय सामान्य प्रशासन खात्याची जबाबदारी राहणार आहे विश्वजीत कदम हे सहकार क्रषी सामाजिक न्याय अन्न नागरी प्रवठा आणि ग्राहक संरक्षण अल्पसंख्याक विकास व औकाफ मराठी भाषा राजेंद्र यड्रावकर सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण वैद्यकीय शिक्षण अन्न व औषध प्रशासन वस्रोद्योग सांस्कृतिक कार्य संजय बनसोडे पर्यावरण पाणी प्रवठा व स्वच्छता सार्वजनिक बांधकाम सार्वजनिक उपक्रम रोजगार हमी भूकंप पुनर्वसन संसदीय कार्य प्राजक्त तनपुरे नगर विकास उर्जा आदिवासी विकास उच्च व तंत्र शिक्षण आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन आदिती तटकरे उद्योग खनिकर्म पर्यटन फलोत्पादन क्रिडा व युवक कल्याण राजशिष्टाचार माहिती व जनसंपर्क या खात्यांचा कारभार सांभाळणार आहेत

तर राज्यमंत्री अब्द्रल सत्तार यांना महसूल ग्रामविकास बंदरे खार जमिनी विकास विशेष सहाय्य विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे